हर्ष वर्धन यांनी आज प्ण्यात सांगितलं

पाषाण इथल्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत डाय मिथाईल ईथर या पथदर्शी प्रकल्पाचं उदघाटनही आज डॉ हर्ष वर्धन यांच्या हस्ते झालं नव्या भारताच्या जडण घडणीमध्ये वैज्ञानिकांचं योगदान मोलाचं ठरणार आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं जल की बातें केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोच्या वतीनं पाण्याचं महत्व सांगणाऱ्या जल की बातें या उपक्रमाला पुण्यातल्या पंडित भीमसेन जोशी कलादालनात आजपासून प्रारंभ झाला या उपक्रमाचं उद्घाटन एफ टी आय आय चे संचालक भूपेंद्र कॅनथोला यांच्या हस्ते झालं या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत तसच जलदर्शन या चित्र प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात आलं आहे

सैनी प्णे मुंबई महामार्गावर कान्हे इथं लष्करी विधि महाविद्यालयच्या दुसऱ्या टप्प्याचं भूमिप्रजन आज लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस

सैनी यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमानंतर लेफ्टनंट जनरल सैनी यांनी पत्रकारांशी संवाद साधला भारत पाकिस्तान सीमा रेषेवर ग्जरात जवळच्या खाडीच्या भागातून दहशतवादी कारवाया होऊ शकतात अशी माहिती ग्प्पचर विभागाकडून मिळाली आहे त्यामुळे तिथे सुरक्षा वाढवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं सरक्रीक भागात सापडलेल्या बेवारस बोटीबाबत लष्कर तपास करत असून कोणत्याही प्रकारचा हल्ल्याला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्य दल सक्षम आहे अशी ग्वाही लेफ्टनंट जनरल सैनी यांनी दिली

जिल्ह्यातली सर्व धरणही भरली आहेत तरी उपलब्ध पाण्याच्या वाटपाचं योग्य नियोजन नसल्यामुळेच टँकरची संख्या वाढल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे आंदोलन आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीनं आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन केलं

मर्तीदान गणेशोत्सवादरम्यान जलप्रदूषण कमी करण्यासाठी पुणे महापालिकेनं अभिनव पाऊल उचललं आहे गणेश मूर्ती पाण्यात विसर्जन न करता मूर्तीदान करणाऱ्या नागरिकांना महापालिकेतर्फे दोन किलो कपोस्ट खत मोफत दिलं जाणार आहे या योजनेचा श्भारंभ महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते आज सकाळी वुद्धेश्वर घाटावर करण्यात आला तसंच सततच्या पावसामुळे विसर्जनासाठीचे सर्वच नैसर्गिक घाट पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे नागरिकांनी नदी किनारी न जाता आपल्या भागात महापालिकेनं बांधलेल्या कृत्रिम हौदांमध्ये गणेश विसर्जन करावं असं आवाहन महापालिकेनं केलं आहे

क्रीडा जिल्हास्तरीय बॅडमिंटन साखळी स्पर्धेंत अर्बन रेवन्स संघानं विजेतेपद पटकावलं

अनिकेत शिंदे संग्राम पाटील सारा नवरे आणि श्रीदत्त शानबाग यांच्या खेळीनं हा विजय साकार झाला सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या खजिनदारपदी पुण्याच्या प्रताप जाधव यांची तर सह सचिवपदी प्राध्यापक संजय साठे यांची निवड करण्यात आली मोहाली इथं आज फेडरेशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवडणुक झाली

नमस्कार